ठळक बातम्या कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे सुधारित सूचना जारी राज्यातले कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त जेईई मेन्स प्रवेशपरीक्षा लांबणीवर यंदा देखील पुणेकरांनी भरला विक्रमी मिळकतकर नांदेड जिल्ह्यातील रखडलेल्या लेंडी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित वैद्यकीय संशोधन परिषद कोरोना चाचणीसाठी मागणी वाढल्यानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुधारित सूचना जारी केल्या आहेत रॅपिड अँटीजेन किंवा आरटी पीसीआर यापैकी कोणत्याही चाचणीद्वारे पॉझिटीव आलेल्या रुग्णावर आरटीपीसीआर चाचणी पुन्हा करु नये रुग्णालयातून सुटी देताना बरे झालेल्या व्यक्तिंची कोणतीही चाचणी करण्याची आवश्यकता नाही सुदृढ व्यक्ती राज्यांतर्गत प्रवास करत असतील तर त्यांची चाचणी करु नये अनावश्यक प्रवास आणि आणि लक्षणं असलेल्या व्यक्तिंचा राज्यांतर्गत प्रवास पूर्णपणे टाळावा रॅपिड अँटीजेन चाचणीचं प्रमाण वाढवण्यासाठी सर्व उपलब्ध आणि सरकारी आणि खासगी सुविधांमध्ये त्याची परवानगी देण्यात यावी शहरं गावं आणि खेड्यांमध्ये समर्पित आरएटी ब्रथ्स शक्य त्या ठिकाणी उभारावेत आणि ते चोवीस तास चालू ठेवावेत अशाही सूचना परिषदेनं दिल्या आहेत

असं असलं तरी गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातल्या कोविड स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे महाराष्ट्रात उपचारधीन रुग्णांची संख्या घटत असून महाराष्ट्रातला रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे

लसीकरणासंदर्भात महाराष्ट्र सुरूवातीपासूनच आघाडीवर आहे जेईई मेन्स देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी जेईई मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढं ढकलण्यात आली आहेअशी माहिती केंद्रिय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर संदेशांत दिली आहे या महिन्याच्या अखेरीस ही परीक्षा होणार होती पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेतस्थळाला वारवार भेट द्यावी असं आवाहन निशंक यांनी केलं आहे अमित देशम्ख कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं असूनकलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागानं ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल दिल्या सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्यादूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते

पर्यटनाशी निगडीत विविध घटकांच्या उपजीविकेवरही याचा परिणाम झाला आहे या सर्व घटकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं घेतला आहे

या सर्व घटकांशी चर्चा करून पुढच्या आठ ते दहा दिवसातपर्यटन विषयक सर्वेक्षणराज्यभरातून पूर्ण केलं जाणार आहे भविष्यात पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठीकोणत्या उपाययोजना राबवाव्या लागतील नुकसान भरून काढण्यासाठीकाय उपाययोजना कराव्या लागतील कोरोना नंतरचं नवं पर्यटन धोरण कसं असेल याबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीनंहे सर्वेक्षण महत्त्वाचं ठरेलअसं एमटीडीसीच्या पुणे विभागाचेप्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितलं पर्यटन व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या लोकांचं किती नुकसान झालं आहे हे देखील या सर्व्हेक्षणातून स्पष्ट होईल आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक यांच्यासह रश्मी घासकडबी पुणे

महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे प्रमुखउपायुक्त विलास कानडे यांनी पत्रकारांना काल ही माहिती दिली

आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतरच्या गेल्या महिनाभरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट मिळकतकर जमा झाला असल्याचं कानडे यांनी सांगितलं गुह संकलं गेल्या दशकात राज्यात एमएमआरडी क्षेत्रात गृह संकुलं मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत ठाण्यात अनेक गृह संक्लांमध्ये सोयी स्विधांअभावी सर्वसामान्य रहिवासी हवालदिल झाले आहेत या रखडलेल्या आणि अत्यावश्यक विकास कामांसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावीअशी मागणी आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे

यात पाच हजारांहून अधिक लोकवस्ती आहे अनेक गृह संकुलाची स्थिती दयनीय असून मूलभूत सोयी सुविधांसाठी त्यांच्याकडे पैसा नाही त्यामुळे सर्व प्रकारचे कर भरूनही येथील नागरीकरस्तेड्रेनेज आदी विकासकामांपासून वंचित राहत असल्याची खंत गृह संकुलांतील सर्वसामान्य रहिवासी व्यक्त करीत आहेत लेंडी प्रकल्प नांदेड जिल्ह्यातील लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसनाच्या प्रमुख मागणीला राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्वत मान्यता दिली आहे राज्याचे सार्वजनिक बाधकाम मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी काल यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे मागील दहा वर्षांपासून रखडलेल्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण आंतरराज्य लेंडी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळणार आहे

सत्ताधारी आघाडीला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागले संघ स्थापनेपासून गेल्या सेहेचाळीस वर्षात प्रथमच गोक्ळ द्ध संघात सत्तांतर झालं

अनाथ बालकं कोरोना आपत्ती काळात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक घेण अथवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचं समाजमाध्यमांवरील काही पोस्टवरुन आढळून येत आहे

नदी स्वच्छता नागपूर महानगरपालिकेच्या नदी स्वच्छता अभियानाची पाहणी करुन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा प्रशासनाला पावसाळयापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत या अभियानामुळे नागपूर मधून वाहणार्या नद्यांची स्वच्छता होऊन रूदी आणि खोली वाढणार आहे त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढून नदी काठावर असलेल्या वस्त्यांचं पावसाळ्यात येणाऱ्या प्रापासून संरक्षण होणार आहे यावेळी आजी माजी नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते

या निर्णयाचा विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार असून यामूळे प्रक्रिया उद्योग आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे या निर्णयामुळे आता मोहफुलं गोळा करणं जवळ बाळगणं तसंच राज्यांतर्गत मोहफुलांची वाहतूक करण्यावरील निर्बंध उठवले आहेत तसंच परराज्यात विक्रीचं धोरण खुलं ठेवल्यामुळे मोहफुले गोळा करणा यांना योग्य दर मिळेलअसंही पटोले म्हणाले माथाडी कामगार माथाडी कामगार क्षेत्रात मोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे शेतकरीकामगारव्यापारी अडचणीत सापडले आहेत त्यासाठी या वर्गाशी चर्चा करुन ही समस्या सोडविली पाहिजे आणि सरकारी यंत्रणाही राहिली पाहिजे असं मत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं वाशी रेल्वे स्थानकाबाहेर माथाडी कामगारांच्या न्याय हक्क सप्ताहाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते

निधन साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त तसंच देशभरातल्या सर्वभाषिक प्रायोगिक नाटकमंडळींचे आधारस्तंभ अशोककाका कुलकर्णी यांचे काल पुण्यात निधन झालं

परफॉरमिंग आर्ट या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या तरुण रंगकर्मींचा सन्मान करणारी विनोद दोषी फेलोशिप त्यांनी सुरू केली पडद्यामागे उभे राहृन त्यांनी गेल्या वीस वर्षात नाट्यक्षेत्रात मोलाची कामगिरी निभावली

हवामान उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात उद्या सकाळपर्यंत हवामान कोरडं राहील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात विजाही पडण्याचा अंदाज आहे

नमस्कार